संचालनालयाची न्यायालयात धाव अजरबत्तीनमधे सुरु असलेल्या आर्टिस्टीक जिम्नॅस्टीक विश्वचषक स्पर्धेत भारताच्या दीपा करमाकरचा व्हॉल्ट स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश न्युझिलंडमधल्या खाईस्ट चर्च शेल्या दोन मशिदींमध्ये आज शुक्रवारच्या प्रार्थनेच्या वेळी झालेल्या गोळीबारात चाळीस नागरिक ठार झाल्याचं वृत्त आहे यासंदर्भात पोलीसांनी चौघांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं असून अनेक आधुनिक स्फोटक नष्ट करण्यात आली आहेत अल नूर मशिदीत जास्त हिंसा झाल्याचं वृत्त आहे पोलीसांनी शहराची नाकेबंदी केली असून मारेक याचा शोध जारी आहे

न्युझिलंडच्या प्रधानमंत्री जसिंडा आर्डन यांनी या दुर्घटनेची पुष्टी केली असून देशासाठी हा काळा दिवस असल्याचं प्रतिपादन केलंय अशा अतिरेकी हिसांचाराला देशात स्थान नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं न्युझिलंड मधल्या भारतीय वकीलातीनं ही घटना धक्कादायक असल्याचं म्हटलंय

दरम्यान या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर न्युझीलंडमध्ये असलेल्या बांगलादेश क्रिकेट संघानं आपला दौरा रद्द केला आहे आयसीसीनंही त्याला मान्यता दिली आहे

काल संध्याकाळी ही दुर्घटना झाली त्यावेळी आमचे वार्ताहर राजेश यावलकर दुर्घटनास्थळी होते त्यांनी मदतकार्यातही योगदान दिलं त्यांनी सांगितलं

या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश राज्यसरकारने दिले आहेत मदत कार्य जलदगतीनं करण्याच्या सूचना महानगरपालिकेला दिल्या असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी बातमीदारांना सांगितलं

अलीकडेच त्यात किरकोळ दुरुस्त्या केल्या होत्या मात्र या पुलाला पोचलेली एखादी हानी शोधण्यात स्ट्रक्चरल ऑडीटमधे काही चुक झाली आहे का याचीही चौकशी करायला चौकशी समितीला सांगितलं आहे दोषी आढळणा यांना कठोर शासन केलं जाईल असं फडनवीस म्हणाले या प्रकरणी मध्य रेल्वे आणि मुंबई महानगरपालिकेच्या अधिका यांविरुद्ध गुन्हा नोंदवला असल्याचं पोलीसांनी सांगितलं या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटूंबाना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत राज्यसरकारनं जाहीर केली आहे

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे गुजरातमधल्या धांगधा मानवाधर आणि जामनगर ग्रामीण या विधानसभा मतदारसंघांची पोटनिवडणूक निवडणूक आयोगानं जाहीर केली आहे काँग्रसेचे विद्यमान आमदार परषोत्तम सपारिया जवाहर चाबडा आणि वल्लभ धारवीय यांनी राजीनामा दिल्यामुळे ही पोटनिवडणूक होत आहे या तिघांनीही काँप्रेस सोडून भाजपात प्रवेश केला आहे

व्ही पॅट पावत्या पडताळून पाहाव्यात या मागणीवर निवडणूक आयोगानं आपलं म्हणणं मांडावं असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे यासंदर्भातल्या एका याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली यासंदर्भात न्यायालयाला सहकार्य करण्यासाठी निवडणूक आयोगानं एका अधिकाऱ्याची नेमणूक करावी असे निर्देशही सरन्यायाधिश न्यायमूर्ती रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं दिले आहेत

निवडणुक प्रक्रियेत पारदर्शकता यावी आणि त्यातला काळ्या पशीचा वापर बंद व्हावा या हेतूनं निवडणुक रोखे काढण्याचा निर्णय झाला असं केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयाला सांगितलं गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात जारी करण्यात आलेले हे रोखे राजकीय पक्षांना मिळणाऱ्या देणग्यांमधे पारदर्शकता यावी या हेतूनं काढण्यात आल्याचं सरकारनं सांगितलं नोंदणीकृत राजकीय पक्ष त्यांच्या अधिकृत बँक खात्यामार्फत रोखे मिळवू शकतात यात देणगीदाराचं किंवा त्या त्या राजकीय पक्षाचं नाव नमूद करण्यात येत नसून केवळ एक सांकेतिक गुप्त क्रमांक देण्यात येणार आहे रोखे खरेदी दाराची माहिती बँकेकडे असेल परंतु ती उघड केली जाणार नाही मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी आणि पक्षाचे महासचीव सीताराम येचुरी यांनी याविषयीची याचिका दाखल केली होती विहारमधले सर्व केंद्रीय मंत्री आगामी लोकसभा निवडणूक लढवणार आहेत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष भूपेंद्र यादव यांच्या अध्यक्षतेखाली काल पाटणा श्रे झालेल्या निवडणूक समितीच्या बर्क्कीत हा निर्णय झाला

पक्षाध्यक्ष आणि मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी काल रात्री हद्विवाद कें वार्ताहर परिषदेत ही यादी जाहीर केली त्यात स्वतः चंद्राबाबू आणि त्यांचा मुलगा नारा लोकेश यांचाही समावेश आहे

पक्षाचे सरचिटणीस एस सुधाकर रेड्डी यांनी हस्त्राबाद शें वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली सक्तवसुली संचालनालयानं लॉबीस्ट दीपक तलवार याच्या अटकेच्या मागणीसाठी दिल्लीतल्या एका न्यायालयात याचिका दाखल केली आहे

त्यासाठी दीपक तलवार याला ताब्यात घेणं गरजेचं आहे असं विशेष सरकारी वकील डी पी सिंग आणि नितिश राणा यांनी न्यायालयाला सांगितलं याकरता विशेष न्यायाधीश संतोष स्नेही मान यांच्यासमोर काल ही याचिका मांडण्यात आली आज यावर न्यायालयात सुनावणी होईल परदेशातल्या खाजगी विमान कंपनीला झुकतं माप मिळावं यासाठी प्रयत्नशील राहील्याच्या आरोपावरुन तलवार सुद्धा न्यायालयीन कोठडीत आहे या व्यवहारामुळे एअर डियाला मोठं नुकसान सोसावं लागल अजरबज्ञनमधे बाकू इं सुरु असलेल्या आर्टिस्टीक जिम्नॅस्टीक विधचषक स्पर्धेच्या पात्रता फेरीत भारताच्या दीपा करमाकरनं तिसरं स्थान मिळवत व्हॉल्ट अर्थात बांबू उडी स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे अंतिम फेरी उद्या होणार आहे दीपा आज बॅलन्स बीम या क्रीडा प्रकारात सहभागी होणार आहे गेल्या वर्षी नोव्हेंबरमधे जर्मनीत झालेल्या आर्टिस्टीक जिम्नॅस्टीक विश्वचषक स्पर्धेत दीपानं व्हॉल्ट कास्यपदक पटकावल होत अमेरिकेची जेड क्यारे प्रथम क्रमाकावर तर मेक्सिकोची अलेक्सा मोरेनो दुस या क्रमाकावर पात्र ठरली आहे स्वित्झर्लंड मध्ये सुरू असलेल्या स्विस खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत शुभंकर डे रिया मुखर्जी बी साई प्रणित यांच्यासह नऊ भारतीय खेळाडूनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे

परुपल्ली कश्यप मात्र उपउपांत्यपूर्व फेरीत पराभूत झाला

चायना मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या लक्ष्य सेननं पुरुष एकेरीच्या उपान्त्य फेरीत धडक मारली आहे

राष्ट्रपती रामनाथ कोविंद आज गुजरातला भेट देणार आहेत गांधीनगर क्रें आयोजित नवोन्मेष आणि उद्योजकता महोत्सवाचं उद्वाटन त्यांच्या हस्ते होणार आहे दहाव्या ड्वीवार्षीक राष्ट्रीय नवोन्मेष पुरस्कारांचं वितरणही राष्ट्रपतींच्या हस्ते होणार आहे जम्मू कश्मीरमधे दहशतवाद्यांना होणा या निधीपुरवठयाप्रकरणी हर्रीयत नेता मीरवाइज़ उमर फारूख़ याला एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास संस्थेनं नव्यानं समन्स बजावला आहे

मात्र तो हजर राहिला नाही त्यामुळे आता येत्या सोमवारी दिल्लीत चौकशीसाठी हजर रहावं असं एनआयएनं त्याला सांगितलं आहे चारा घोटाळा प्रकरणी विविध तीन प्रकरणांमधे जामिन मिळावा यासाठी राजद नेता लालूप्रसाद यादव यांच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होत आहे